दरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं

जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असं पाऊल टाकणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले या भागिदारीमुळे राज्यातले दोन कोटी तीन लाख विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित कार्यक्रमांमध्ये प्रवेश करु शकणार आहेत जी स्वीट फॉर एज्युकेशन गूगल क्लासरुम गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह द्रस्थ शिक्षणाची सोय होणार आहे भविष्यात घरून कामाची संकल्पना यशस्वीपणे राबवतांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गूगलनं सहकार्य करावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

सरासरीपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झालेल्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांचा गावनिहाय आणि बँक शाखानिहाय आढावा घेऊन आपापल्या जिल्ह्याचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट वेळेत साध्य करावं आणि याबाबतचा अहवाल सहकार विभागाला सादर करावा असे निर्देशही पाटील यांनी दिले

मनोज शशिधर यांच्या नेतुत्वाखालच्या या पथकात आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांचा समावेश आहे दरम्यान या प्रकरणी सीबीआयनं सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीसह तिचे आई वडील आणि भाऊ यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली महानगरपालिका प्रशासनानं व्यापारी तसंच विक्रेते यांच्या रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे युद्धपातळीवर तपासणी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यापारी आणि विक्रेते बाधित आढळले त्यामुळे शहरात कालही बहुतांशी बाजार बंद होता

तर यापूर्वी कोरोना विषाणू संसर्गाने मृत झालेल्या पाच रुग्णांची नोंद काल अधिकृतपणे घेण्यात आली

अर्चना भोसले यांनी स्पष्ट केलं

दरम्यान वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व्यापारी फळ भाजी विक्रेते छोटेमोठे व्यवसायिक दूध विक्रेते पेट्रोल पंपावरचे कर्मचारी आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे बीड शहरातल्या सवं बाजारपेठा आठ नऊ आणि दहा ऑगस्टला बंद राहणार आहेत

संचारबंदीच्या पहिल्या दिवशी काल शहरातल्या मुख्य रस्त्यावर सकाळपासूनच शुकशुकाट दिसून आला नागारिकांनी सर्वत्र कडक संचारबंदीचं पालन केल्याचं दिसून आलं शहरात जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहेत

तसंच खाजगी रुग्णालयाला संलग्न औषधी दकानं रुग्णालय वेळेप्रमाणे तर आपत्कालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार चालू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे दरम्यान या संचारबंदीला वंचित बहजन आघाडीनं विरोध केला आहे कार्यकर्त्यांनी पादत्राणांचं द्रकान सुरू ठेवून गांधी चौकात आंदोलन करत शासनाचा निषेध केला

उर्वरित जागांसाठी उमेदवारांच्या नावाची एक आरक्षित यादी तयार असून पहिल्या यादीतल्या काही उमेदवारांनी आपला प्राधान्यक्रम बदलला तर या यादीतली नावं समाविष्ट करून सुधारित यादी जाहीर केली जात असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं ही नियमित पद्धत असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे आरक्षित यादी गोपनीय ठेवली जात असल्याचही आयोगाकड्रन सांगण्यात आलं आहे

मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे यामुळे मुंबई परिसर कोकण त्याचप्रमाणे कोल्हाप्रमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेतला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत

पूणे तसंच कोकण विभागात प्राचा धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश त्यांनी दिले

यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या काही भागातला वीज पुरवठा खंडित झाला असून तो पर्ववत करण्याचं काम सुरू आहे दरम्यान येत्या दोन दिवसांत कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

यावेळी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण काढणाऱ्या पथकाला विरोध दर्शवला मात्र मनपा आयुक्त आस्तिकक्मार पांडेय यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांची समजूत काढत ही कारवाई पूर्ण केली

याबाबतचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील असं ते म्हणाले

नगरसेवकांनी यावेळी मांडलेल्या सर्व सूचना योग्य असून त्यावर अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं

गणेश मंडळांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरता चार फूट आणि घरगुती गणपतीची उंची दोन फुट असावी आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा आरती भजन कीतेन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसंच ध्वनी प्रद्षण होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच सरकारनं जारी केलेल्या नियमांचं पालन कराव अस या आदेशात म्हटलं आहे

वर्तमानपत्राचा विक्रेता ते मोठ्या माध्यम सम्हाचे मालक संस्थापक संपादक असा त्यांचा प्रसारमाध्यमातला प्रवास राहिला आहे

त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी दख व्यक्त केलं आहे